मुंबई पुणे आणि सांगलीतल्या अनेक भागांमधे अनंत चतुर्दशीला काल सुरु झालेलं विसर्जन आज सकाळपर्यंत सुरु होतं अमरावती नाशिक ठाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी धुळे भंडारा नांदेड अहमदनगर अकोला आणि सातारासह अकरा जिल्ह्यांमधे विसर्जनावेळी बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे

या कामी अग्निशमन दल नागरिक आणि बचाव पथकांनी उत्तम कामगिरी केल्याचं अधिका यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रस्क्रिमिजी प्रदस्ताध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांनी आज अधिकृतरित्या शिवसक्त प्रदक्ष करत राष्ट्रवादी काँग्रस्ता सोडचिड्डी दिली जाधव यांनी आज सकाळी औरंगाबाद इथं जाऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडखिंच्याकडखिमदारकीचा राजीनामा सुपुर्द कळी राजीनामा दिल्यानंतर जाधव यांनी मुंबईत मातोश्रीवर शिवसत्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरखिंची भावरखिंची यावळी उद्धव ठाकरखिंनी जाधव यांना शिवबंधन बांधून त्यांच्या पक्षप्रवध्यावर शिक्कामोर्तब कलि

या सगळ्यांनी आज पहा वीन वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा अधारुढ पुतळा बसवला

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रेल्वेनं काही मालवाहतुकीच्या दरांमधे सूट जाहीर केली आहे

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्याअंतंगत अटक करण्याची तरतुद शिथिल करण्याच्या आपल्या आधीच्या निर्णयावर पूर्नविचार करावा याबाबत केंद्र सरकारनं केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज तीन न्यायाधिशांच्या पीठाकडे सोपवली या खटल्याची सुनावणी पुढल्या आठवड्यात तीन न्यायाधिशांच्या पीठापुढे करावी असं न्यायमुर्ती अरुण मिश्रा आणि न्यायमुर्ती यू

ललित यांच्या पीठानं आज सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं मे महिन्यात केंद्र सरकारच्या पूर्नविचार याचिकेवर आपला निकाल राखून ठेवला होता

त्यासाठी लोकांनी आपल्या अभिनव कल्पना आणि मत कळवावीत असं आवाहन मोदी यांनी ट्विटरवर केलं आहे

या आठवणींना उजाळा दष्ट्यासाठी सत्तावीस पोलीस नागरिक कोल्हापूर दौऱ्यावर आलआहस्त त्यांनी काल सार्वजनिक गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीचा आनंद लु झि

सायन कोळीवाडा इथलप्रिजी आमदार आणि काँग्रस्तानप्रिगन्नाथ शह्टीयांचं आज मुंबईत निधन झालं